ते काल मुंबईत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा घेताना बोलत होते कृषिमंत्री दादाजी भ्से कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम मुख्य सचिव संजय कुमार मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह इतर ज्येष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते कृषी विभागातल्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशा पदधतीनं पीक उत्पादनाचं नियोजन करावं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करता येईल वअशा दृष्टीनं कृषी संजीवनी प्रकल्प योजनेला बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ग्राम प्रकल्पाची जोड द्यावी असं ते म्हणाले ज्या पिकांना बाजारपेठ आहे तेच पिकलं पाहिजे अशा पदधतीनं नियोजन करुन बाजारपेठ असलेल्या पिकांचं उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत करावं अशी सूचनाही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी केली

मात्र या वर्षी कोरोनाम्ळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या फक्त पावणेदोन पट अर्जच आले आहेत राज्यात काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्यानं प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे दर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेटच्या काही अडचणी येत आहेत शिवाय नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अजून अवकाश आहे त्यामुळे कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राह नये यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवली असल्याचं मलिक यांनी सांगितलं न्यायव्यवस्थेविरुदध केलेल्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्नर्विचार करण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयानं आज दोन दिवसांची मुदत दिली न्यायव्यवस्थेवर टीका करणारी टविट केल्याबददल प्रशांत भूषण यांना न्यायव्यवस्थेचा अवमान केल्याच्या आरोपावरून न्यायालयानं दोषी ठरवलं असून भूषण यांनी मात्र माफी मागायला नकार दिला आहे आपण याबाबत आपल्या वकिलांशी सल्लामसलत करून न्यायालयाच्या प्रस्तावावर विचार करू असं प्रशांत भूषण यांनी आज सूनावणी दरम्यान न्यायालयाला सांगितलं

प्रधान सचिव संतोष कुमार यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पृष्पांजलि वाहिली आणि सर्वांना सदभावना दिवस प्रतिज्ञ दिली कोरोना काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्यातल्या सर्व राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीनं सुरू करावं अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या आहेत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई आणि उर्वरित सर्व भारतीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रांचा आढावा तसच प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र स्रु करण्याबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते रत्नागिरी आणि लातूर इथं राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था सुरू करण्यासंदर्भातल्या प्रस्तावाच्या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करून लवकरच संस्था सुरू केली जाईल असं ते म्हणाले राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण चालू करण्यासाठी एक समिती गठीत केली जाईल असं त्यांनी सांगितलं या समितीच्या मदतीनं या सर्व संस्थांना येणाऱ्या आर्थिक अडचणी प्राध्यापकांचं मानधन विदयार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यांचा अभ्यास करून संस्थांना अधिकाधिक साधनसंपती उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले प्रत्येक जिल्ह्यात केंद्र निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी सकारात्मकपणे निर्णय घेण्यात येईल असही त्यांनी स्पष्टं केलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशम्ख यांनी काल ही माहिती दिली

केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेतर्गत स्वच्छ शहर स्पर्धेचे निकाल जाहिर झाले असून नवी मुंबई शहर देशात तिसऱ्या तर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे त्याखालोखाल नाशिक महापालिकेचा देशात अकरावा तर राज्यात दुसरा क्रमांक आला असून त्यानंतर देशात चौदावा तर राज्यात तिसरा क्रमांक ठाणे शहराचा आला आहे पूणे तसंच नागपूर शहराचा समावेश पहिल्या विसात आहे राज्यातल्या आजी माजी सैनिकांना ग्रामपंचायतींच्या मालमता करातून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला संरक्षण दलातले शौर्य पदकधारक सेवा पदकधारक यांना तसंच त्यांच्या विधवा किंवा त्यांच्या अवलंबितांना सध्या मालमता करातून सूट देण्याची तरतूद आहे आता ही तरतूद व्यापक करुन राज्यातल्या सर्व आजी माजी सैनिकांना लागू करण्यात आल्याचं ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी सांगितलं आहे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभ्मीवर नियम अधिक कठोर करण्यात आले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील या नियमा अंतर्गतच परवानगी दिली आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली

रायगड जिल्हय़ात काल पन्नास रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

पाटील रुग्णालयासोबत देखील करार झाला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दिली

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात रात्री झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचलं आहे सततच्या पावसाम्ळे पिकांचं न्कसान होत आहे इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदीला पूर आला असून धानोरा पूलावरून पाणी वाहत आहे यामूळे राज्य महामार्ग बंद झाला आहे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून विसर्ग बंद

सांगली कराड तसंच पाटण मधली पूरस्थिती निवळली आहे

परभणी शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून दमदार पाऊस स्रु आहे

पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं सर्वत्र चांगली हजेरी लावली आहे मधून मधून जोराचा तर कधी मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसत आहे

ज्येष्ठ प्राच्यविदया संशोधक संस्कृत आणि भारतीय विदया तसंच भाषाशास्त्राचे जागतिक किर्तीचे अभ्यासक डॉ मध्कर अनंत मेहेंदळे यांचं काल प्ण्यात निधन झालं

महाभारत ऋग्वेद या ग्रंथांसह पारशी धर्मग्रंथ झेद आणि अवेस्ता या विषयांचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची विशेष ओळख होती गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी मुंबई विदयापीठाच्या युवासेना सिनेट सदस्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे